पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश मधल्या शहाजहानपूर इथं किसान कल्याण सभेत सहभागी झाले आहेत पंतप्रधान थोड्याच वेळात या सभेला संबोधित करणार असून ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता असल्याचं भाजपचे जिल्हा अध्यक्ष राकेश कुमार यांनी म्हटलं आहे या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत

शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोलिस आणि जनते मधली संवादाची पोकळी भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे

तसंच यानंतर सरकारला आणखी वेळ दिला जाणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं

या प्रकरणी ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत आणि जे दोषी आहेत त्यांच्या कडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली

माडगूळकर तसंच लेखक प्

देशपांडे या तिघांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीत शासकीय प्रतिनिधीं बरोबरच कला साहित्य तसंच संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली

दोन्ही पालख्या आज वाखरी इथं मुक्काम करुन उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण भंडीशेगाव इथं होत आहे तसंच दोन्ही पालख्यांचं सोबत रिंगण आज बाजीराव विहीर इथं होणार आहे हा रिंगण सोहळा भाविकांना अनुभवता यावा याकरता आज एस टीच्या शंभर जादा बसेस सोडण्यात येत आहेत पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज करकंबचा मुक्काम आटोपून होळे इथं मुक्कामी जाणार आहे

भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल एकूण सोळा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत

दरम्यान कंपाऊंड स्पर्धेमध्ये ज्योती आणि अभिषेक वर्मा या जोडीनं कांस्य पदकाच्या प्ले ऑफ सामन्यात धडक मारली आहे